या काळात या संस्था कोणत्याही स्वरुपात परदेशी निधी स्विकारु शकणार नाहीत

मात्र त्यांनी अद्याप ती उघडली नाहीत

परदेशी निधीचा वापर देश विरोधी कारवायांसाठी होऊ नये याकरता परकीय चलन नियंत्रण कायद्यात विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत

मालेगाव बाँबस्फो ख रियांची सुनावणी करताना येणारे अडथळे दूर करुन सुनावणी सुरळीत करण्याची जबाबदारी राष्ट्रीय तपास यंत्रणेची असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी होत असताना साक्षीदारांच्या जबान्या आणि त्रिर दस्ताऐवजांच्या छायाप्रती पुरावा म्हणून दाखल करुन घेतल्या होत्या त्याला एका सहआरोपीनं उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आहे या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं कायदेशीर तरतुर्दीचं भान ठेवून तेव्हाच ही बाब न्यायालयाच्या नजरेस आणून द्यायला हवी होती आणि छायाप्रतींवर अवलंबून रहायला नको होतं असं न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठानं काल सुनावलं

रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार धनादेशाद्वारे व्यवहार करताना आवश्यक त्या नियमांचं पालन न केल्याबद्दल हा दंड आकारण्यात आला आहे अशाच कारणांसाठी युको बँकेला दोन कोशीतर सिंडीकेश्वँकेला एक कोशी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे काँप्रिस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबा व्यधेरा आज सक्त वसुली संचालनालयासमोर हजर होण्याची शक्यता आहे

गेल्याच आठवड्यात दिल्ली न्यायालयानं वधेरा याला अंतरिम जामिन मंजूर करुन सक्त वसुली संचालनालयासमोर चौकशीसाठी दाखल होण्याचे निदेंश दिले होते वधेराची लंडनमध्ये दोन घरं सहा सदनिका आणि विर मालमत्ता असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे कर्ना के विधान सभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून बंगळूरु कें सुरु होत आहे राज्यपाल वजूभाई वाला यांच्या दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषणानं अधिवेशनाला आज प्रारंभ होईल मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी येत्या आठ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडणार आहेत

दरम्यान आमदार आनंद सिंग यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार गणेश यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांची परवानगी मागितली आहे कर्ना क्रिात काही आमदार पक्षांतर करण्याच्या बेतात असल्यानं भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसाठी हे अधिवेशन महत्त्वाचं ठरणार आहे केंद्र सरकारनं कृषी व्यवसाय करणा या कु ुब्रिाचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे

काल लोकसभेत याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली शेतक यांच्या विविध मागण्यासंबंधी आबासनांची महाराष्ट्र सरकारनं पूर्तता केली नसल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेनं केला आहे

कलाकारांच्या उच्चतम कामगिरीवा गोख करणारा संगीत ना कि अकादमी पुरस्कार कलाक्षेत्रातला मानाचा पुरस्कार समजला जातो

एफ डी सी अर्थात राष्ट्रीय चित्रपा विकास मंहामंडळाला उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उद्योगात अवल क्रमांक देण्यात आला आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे अनुसूचित जाती जमाती मधल्या उद्योजकांना प्रोत्साहन देणा या मिनिरत्न गातल्या सार्वजनिक उद्योगातून ही निवड होते

एफ डी सीच्या चित्रपश्मा अनेक राष्ट्रीय आणि आंतस्राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे

संस्कृत भाषा ही भारतीय संस्कृतीचा आत्मा असून विविध ज्ञानशाखांचं भांडार त्यात आहे असं केंद्रीय मत्री नितीन गडकरी यांनी म्हाळे आहे महाराष्ट्रात नागपूरजवळ रामांक्रि धिल्या कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमात ते काल बोलत होते योग आयुर्वेद आणि संस्कृतला जगात सर्वत्र मागणी आहे त्यामुळे संस्कृतविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी आपण झाऊं पाहिजे असं ते म्हणाले

हिमावल प्रदेशात हिमवृष्टी सुरुच असून चंबा लाहोल स्पिती शिमला किन्नोर अणि कुल्लू जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसात हिमकडे कोसळण्याची शक्यता आहे राज्यशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणान संबंधीत क्षेत्रातल्या रहिवाशांना दक्षतेचा श्राारा दिला आहे जिल्हा प्रशासनानं परिस्थितीवर लक्ष ठेवावं आणि खबरदारीचे उपाय करावेत अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत

कर्णधार विरा कोहलीच्या गैरहजेरीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पुरुष संघ मालिका जिंकेल अशी आशा आहे महेंद्रसिंग धोनीही या मालिकेत खेळणार आहे महिलांच्या सामन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे हरमनप्रीत कौर संघाचं नेतृत्व करत आहे भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे